भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल जम्मूमधे कठुआ इथं तसंव उत्तरप्रदेशात मुरादाबाद आणि अलिगढ इथं प्रचारसभा घेतल्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं सरकार विकासाचा लाभ देताना कोणताही भेदभाव करत नाही असं सांगून ते म्हणाले दहशतवाद भ्रष्टाचार आणि गरीबी निर्मूलनासाठी आपलं सरकार कटिबद्ध आहे

काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी यांनी काल आसामात सिलचार इथं प्रचार मिरवणूक काढली उत्तरप्रदेशच्या बाहेर घेतलेला हा त्यांचा पहिलाच प्रचार कार्यक्रम होता सपा बसपा आणि राजद युती ही देशात महत्त्वाचा बदल घडवून आणण्यासाठी आकाराला आली आहे असं प्रतिपादन समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केलं ते उत्तर प्रदेशात रामपूर इथं निवडणूक प्रचारसभेत बोलत होते आपल्या सरकारने सर्वांगीण विकासासाठी काम केलं असं सांगून त्यांनी केंद्रातल्या आणि राज्यातल्या विद्यमान सरकारवर टीका केली

काँग्रस्तआणि भाजपा या दोन्ही पक्षांनी सीबीआय आणि सक्तवसुली संचालनालय या सरकारी यंत्रणांचा गैरवापर विरोधकांना अडकवण्यासाठी कला असल्याचा आरोप बसपा अध्यक्ष मायावती यांनी काल प्रचारसभरीकला छत्तीसगढमधजिंजगीर चंपा जिल्ह्यात झालखि या प्रचार सभर्त त्यांनी सवाल उपस्थित कल्ली की काँग्रस्ति त्यांची प्रस्तावित न्याय योजना त्यांचं सरकार असलखिा छत्तीसगडमध्यिपूर्वीच का नाही आणली क्रळिमधल्या विविध मतदारसंघात प्रचारासाठी काँग्रस्ती अध्यक्ष राह्ल गांधी आज संध्याकाळी तिरुवनंतपुरम् ॐ पोहोचत आहेत कोलम पथनमथिट्टा अलापुझा आणि थिरुवनंतपुरम् अँडिद्या त्यांच्या प्रचारसभा होणार आहत बुधवारी त क्रासारगोड कोझीकोड आणि कुन्नुर जिल्ह्यातल्या संयुक्त लोकशाही आघाडीच्या नस्यिंशी कुन्नुर कें बातचीत करतील त्यानंतर त वियनाड जिल्ह्यात प्रचारासंबंधीच्या विविध कार्यक्रमांना उपस्थित रहाणार आहृत्ती त्यापूर्वी राहुल गांधी आज गुजरातमध भावनगर शिं प्रचार मळीव्यात भाषण करतील महाराष्ट्रात नक्षलप्रभावित गडविरोली जिल्ह्यातल्या चिमूर लोकसभा मतदार संघातल्या चार मतदान केंद्रावर आज फेरमतदान होत आहे

गुरुवारी झालेल्या पहिल्या टप्प्यातल्या मतदानाच्या दिवशी या केंद्रांवर सुरक्षादलांबरोबर नक्षलवाद्यांची चकमक झाल्यानं फेरमतदान घेण्यात येत आहे

केंद्रीय राखीव पोलीस दलाची तुकडी बस्तभा घाट या भागातल्या जंगलात नक्षलवाद्यांचा शोध घर्त असतानाच त्यांची नक्षलवाद्यांशी चकमक उडाली

राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रक्त्विवळ भारतीय सैन्यतुकडीवर पाक तुकडीन अंदाधुंद गोळीबार कलि पाकिस्तानी सैन्यानं नौशप्तीसक्टिरमध्य भोरतीय तळावर आज सकाळी उखळी तोफांचा मारा कला या आगळिकीला भारतीय सैन्यानत्रिडीस तोड उत्तर दिल्याचं सुरक्षादलाच्या प्रवक्त्यानसिंगितलं शक्टेचं वृत्त हाती आलं तख्डी चकमक सुरु होती

यासदर्भात अटक झालव्ही ईशांद अहमद रधी हा पाचवा आरोपी आहा झि हल्ला जैश ए मोहम्मदच्या तीन दहशतवाद्यांनी कव्वी होता आणि यामध्यक्रिंद्रीय राखीव पोलीस दलाच प्राच जवान शहीद झालखिता त्यानंतर झालखित चकमकीत हत्रीन दहशतवादी ठार झालखिता अटक झालसी रश्वी हा या हल्ल्याच्या कटाचा मुख्य सूत्रधार असून त्यानव्हिशतवाद्यांची रहायची वाहतुकीची आणि टद्वेक्टणीची सोय कली होती

गुणतालिकेत चेन्नई सुपर किंग्ज प्रथम तर दिल्ली कॅपिटल्स दुसऱ्या स्थानावर आहे